देशभरातल्या ब्रॉडबँड सेवेत तसंच नवनवीन अॅप्लीकेशनच्या वापराकरता हा उपग्रह महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे

डाळी आणि तेलबियांबाबत देश स्वयंपूर्ण करण्यासाठी

अगुस्ता वेस्टलँड खरेदी घोटाळ्यात दलालीचा आरोप असलेल्या खिस्टीयन मिशेल या ब्रिटीश नागरिकाचं संयुक्त अरब अमिरातीनं काल रात्री भारताला प्रत्यर्पण केलं मिशेल दिल्ली विमानतळावर पोचताच सीबीआयनं त्याला ताब्यात घेतलं

हा व्यवहार पूर्ण व्हावा यासाठी मिशेलनं अनेकांना लाच दिली असाही आरोप आहे भारतीय रिझर्व्ह बैंक आज चालू आर्थिक वर्षासाठीच्या पतधोरणाचा ड्रैमासिक आढावा जाहीर करणार आहे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांच्या मुद्रा समितीची बैठक सोमवारपासून सुरु आहे आज बैठकीचा शेवटचा दिवस आहे मात्र धोरणात्मक दरांमधेत बदल होण्याची शक्यता नाही असं अर्थतज्ञांचं म्हणणं आहे रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँकांना दिल्या जाणा या कार्जावरचा व्याजदर अर्थात रेपो रेट मध्येही बदल न होण्याची शक्यता आहे

क्रिकेटपटू गौतम गंभीरनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे त्याच्या ट्विटर हॅडलवर व्हिडियो पोस्ट करुन गंभीरनं हा निर्णय जाहीर केला